राज्य टास्क फोर्समधील तज्ज्ञांकडून खासगी डॉक्टर्सना मार्गदर्शनमाझा डॉक्टर उपक्रमात कोरोना उपचार पदधतीविषयी निर्देश

नागपूर जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

केवळ काही डॉक्टर्सशी न बोलता तंत्रज्ञानाचा स्योग्य उपयोग करून अगदी थेट तळागाळात काम करणाऱ्या शेवटच्या डॉक्टरशी बोलण्याचा आणि त्यांच्याही सुचना ऐकून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपक्रमाचे वैद्यकीय क्षेत्रात स्वागत होत आहे अशाच रीतीने राज्यातील इतर विभागातील डॉक्टर्सशी देखील संवाद साधण्यात येणार आहे मृख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसेच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले सर्वसामान्यांना आपण माझा डॉक्टर बनून त्यांना मार्गदर्शन केल्यास रोगाच्या स्रुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होणार आहे असे ते म्हणाले

देशातल्या विविध कॉर्पोरेट कंपन्या लघ् आणि मध्यम उद्योग तसंचस्टार्टअपकंपन्या ज्याप्रमाणे देश आणि परदेशातल्या शेअर बाजारातून निधी उभारतात त्याचप्रमाणे सामाजिक संस्थांनाही निधी उभारता यावा हा यामागचा उद्देश आहे

त्यानंतर सेबीनं नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ हर्षकुमार भानवाला यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक गटाची स्थापना केली होती या तांत्रिक गटानं महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत या शिफारसीन्सार सामाजिक कार्याच्या उददेशानं काम करणाऱ्या संस्थांची या शेअर बाजारात नोंदणी होऊ शकते अशा नोंदणीकृत संस्था समभागम्यच्युअल फंडझिरो कृपन झिरो प्रिन्सिपल बाँड्ससोशल इम्पॅक्ट फंडचा वापर करून निधी उभारू शकतात असं या शिफारशींमधे म्हटलं आहे अशा सामाजिक शेअर बाजारात कॉरपोरेट कंपन्यांच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या संस्था राजकीय आणि धार्मिक संघटना व्यवसायिक तंसच कामगार संघटना पायाभूत स्विधा उभारणाऱ्या कंपन्या आणि परवडणारी घरं वगळता इतर स्वरुपाची घरं तसंच इमारती बांधणाऱ्या कंपन्यांना नोंदणी करायला परवानगी देऊ नये असंही या शिफारशींमधे म्हटलं आहे

विदर्भातील वाशीम वर्धा अकोला अमरावती ब्लडाणा या जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे

सर्व प्रकारच्या वित्तीय सेवा उदाहरणार्थ बँका पतसंस्था पोस्ट कार्यालये तसेच स्टॉक मार्केटशी संबंधित सेवा या केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशान्सार व त्यांना विहित करण्यात आलेल्या वेळेन्सार त्यांच्या अंतर्गत कामासाठी सुरू राहतील ग्राहकांना ऑनलाईन सेवा प्रविण्याचे आदेश आहेत

लॉकडाऊनच्या काळात दूध अंडी मांस भाज्यांसारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थांसाठी केवळ घरपोच सेवेला परवानगी दिली आहे याव्यतिरिक्तकेवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असणार आहे लसीकरणासाठी दिलेल्या परवानगीचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी काही ठिकाणी नागरिकांना लसीकरणाच्या नोंदणीचा प्रवा सादर करणं बंधनकारक केलं आहे

बाबासाहेब आबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्ज्न स्रई ससाई यांच्या हस्ते करण्यात आल यावेळी नागप्र महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी स्मारक समितीचे सचिव डॉ सुधीर फूलझेले यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या सेंटरबाबत अधिक माहिती देत आहेत सचिव डॉ

ज्या पेशंटला प्रायव्हेटमध्ये उपचार घेता येत नाही किंवा गव्हरमेंट हॉस्पिटलमध्ये ज्यांना ऍडमिशन मिळत नाही अशा पेशंटला आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे अशा पेशंटला स्विधा द्यायच्या या उद्देशानं दीक्षाभूमीनं हा उपक्रम स्रु केला आहे इथं सर्व सोयी हया निश्ल्क असतील फक्त मेडिसिन्स जेवढ्या आहेत लागणाऱ्या किंवा बाहेरच्या टेस्ट हया पेशंटला कराव्या लागतील पण आम्ही त्यासाठीही इथलेस्थानिकदानदातेपाहत आहोत

जिल्हा प्रशासनाकडून आवश्यकतेन्सार सर्व मागणी करणाऱ्या हॉस्पिटलला याचे वितरण केले जाणार आहे

राज्यातील असा पहिला पथदर्शी प्रकल्प धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी उभारला आहे

नागपूर शहरात प्लाझ्मा आणि रक्तदान ची गरज भासत असून नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ने यासाठी प्ढाकार घेत प्लाइमा आणि रक्तदान डोनेशन कॅम्प घेतला असून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी आपला सहभाग दर्शविला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ही विदर्भातील व्यापाऱ्यांची सगळ्यात मोठी संघटना आहे

तज्ञांच्या मते प्न्हा नागप्र शहर व ग्रामीण भागात तिसऱ्या लाटेची शक्यता निश्चित आहे त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा असा इशारा ऊर्जामंत्री तथानागप्रचेपालकमंत्री डॉ नितीन राऊत त्यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्हा हा तातडीने ऑक्सिजन निर्मिती बाबत स्वयंपूर्ण बनविण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले

ऑक्सिजनची उपलब्धता यावरच प्रढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे त्याम्ळे जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प पूर्ण करा

त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन प्रवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले

लहान म्लांना वाचविण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देश त्यांनी दिले